या पावसामुळे मालाड अंधेरी आणि दहिसरसह उपनगरातली रस्ते वाहतूक मंदावली आहे पाणी साचल्याने पश्विम उपनगरांतले चारही सबवे बंद करण्यात आले आहेत पूर्वद्रतगती मार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूकीची कोंडी झाली आहे तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले

लोअरपरळ सायन धारावी वांद्रे कुर्ला चेंबूर काळाचौकी अंघेरी दहिसर बोरीवली गोरेगाव आदी सखल भागात पाणी भरले आहे

तर आज द्पारी पावणे दोन वाजता मोठी भरती असल्यानं किनाऱ्यावर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

संपुर्ण ठाणे जिल्ह्यात काल रात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ढोकाळीहाजुरीकोपरी आणि पातळीपाडा येथे बहुतेक घरांमधे पावसाचं पाणी शिरलं असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला दोष देण्याऐवजी विरोधकांनी आत्मचिंतन करावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे भाजपची महाजनादेश यात्रा काल वध्यात पोहोचली याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत मृख्यमंत्री बोलत होते जनतेचा पाच वर्ष पाठींबा हीच खरी पावती असून आपण जनतेप्रती उत्तरदायी असल्याचं ते म्हणाले शिवसेना आणि मित्रपक्षांसोबतचा जागा वाटपाचा मुद्दा वाद न होता सुटेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

नवीन सुधारणा विधेयकानुसार ज्या विमानतळांचं संपूर्ण व्यवस्थापन आणि कार्यवाही लिलावक्रियेद्वारे ठरवली आहे त्या विमानतळावरील जकात कर कररचना किंवा इतर विकासशुल्क प्राधिकरण ठरवू शकरणार नाही

या मालिकेतला पहिला सामना आज अमेरिकेतल्या लॉंडरहिल इथं होणार आहे